पर्यूषण काळात मुंबईतल्या तीन जैन मंदिरांमधे प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी पावसामुळे मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान पावसाचा जोर कमी झाल्यानं सांगलीत पूरस्थिती नियंत्रणात

एका दिवसात रुग्ण आढळण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

मुंबईतल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी आता संस्थात्मक विलगीकरण सक्तीचं आहे अशा रुग्णांना कोणतीही लक्षणं नसली तरीही त्यांना कोविड उपचार केंद्रात दाखल व्हावं लागणार आहे मुंबईतल्या कोरोना रुग्णांचं प्रमाण तसंच मुंबईचा मृत्युदर कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे असं पालिकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे अशा रुग्णांना गृह विलगीकरणात राहाता येणार नाही महापालिकेनं जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाला कोरोना रुग्ण आढळलेल्या विभागाची आणि त्यांच्या घराचं दिवसातून एकदा सर्सिटायझेशन करण्याचे निर्देशही दिले आहेत

काल ऑटीजेन चाचण्यांचा शेवटचा दिवस होता त्यामुळे बहुतेक व्यापाऱ्यांनी या चाचण्या करून घेतल्यानं त्यांचा आकडा वाढला

पंकज भोयर यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना सावंगीच्या रुग्णालयात दाखल केलं आहे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यानं आमदार भोयर घरी विलगीकरणात होते त्यांनी या कालावधीत जनसंपर्कही बंद केला होता दरम्यान त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचेही नमुने तपासणीला पाठवले आहेत लातूर जिल्ह्यातल्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी प्लाइमा थेरपीचा वापर करण्याची व्यवस्था लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपलब्ध केलेली आहे औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार त्यांचे पुत्र परिक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज प्लाइमा दान केलं यावेळी विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन डोईबोळे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आदि उपस्थित होते

पर्यूषण काळात मुंबईतल्या दादर भायखळा आणि चेंबूर शिल्या तीन जैन मंदिरात प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे

राज्य सरकारच्या निर्णयात बदल करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला कोरोना महामारीचं सावट अन्य सणांबरोबरंच उद्यापासून सुरू होणऱ्या गणेशोत्सवावर देखील आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा गणेशोत्सव साधेपणाने कऱण्याचं आवाहन राज्य सरकारनं सर्व सार्वजनीक मंडळांना केलं आहे मंडपांमधे गर्दी न करण्याचा सुचना देखील मंडळांना करण्यात आल्या आहेत यंदा आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकींना मज्जाव करण्यात आला आहे मात्र काही ठिकाणी खरेदीसाठी नियम शिथील करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत गर्दी टाळण्यासाठी विसर्जन देखील कृत्रीम तलावांमधे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोरोनाचा प्रादूर्भाव वृद्ध व्यक्तींना अधिक होतो ही बाब लक्षात घेऊन भारतीय वैद्यकिय परिषद नं केलेल्या संशोधनात लहान बालकांचं क्षय रोगापासून रक्षण करणारी लस श्वसन विकारांपासूनही रक्षण करते असं आढळून आलं आहे ही लस कोविडच्या रुग्णांसाठी आणि त्यातही वृद्वांसाठी उपयुक्त ठरते का याची चाचणी आयसीएमआर नं सुरू केली आहे मुंबईत केईएम रुग्णालय आणि महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या बाबात अभ्यास करणार असून याला योग्य ती परवानगी मिळाली असल्याचं महापालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे सांगली जिल्ह्यात कोयना आणि वारणा धरणातील विसर्ग कमी केल्यामुळे सांगली भागातील पूरस्थिती आटोक्यात आली आहे जिल्ह्यात आज अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली

मराठवाड्यात सततच्या पावसामुळे मूग तसंच कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे जालना जिल्ह्यात सततच्या पावसामुळे बहुतांश भागात शेतांमध्ये पाणी साचल्यामुळं पिकांचं नुकसान होत आहे शेतात उभ्या मुगाच्या शेंगांना कोंब फुटत असून काही भागात कापूस पीकही करपत आहे

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्य सरकार आणि कृषी विभागाला केली आहे नांदेड जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे पिकांच नुकसान होत असल्याचं आमच्य वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान ईसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातल्या पैनगंगा नदीला पूर आला आहे धानोरा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे राज्य महामार्ग बंद झाला असून विदर्भाचा संपर्क तुटला आहे

त्यामुळे नदीकाठच्या गावांनना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे दरम्यान पालम तालुक्यातल्या दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्याचाही एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून पाच दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे जिल्ह्यात काढणीला आलेल्या मूग पिकांचं नुकसान होत आहे मानवत तालुक्यात अनेक भागात मूग काढणीला मजूर मिळत नसल्याने काही ठिकाणी मुगांना अंकुर फुटले आहेत रिमझिम पावसामुळे कापसाचं पिक पिवळं पडत असल्यानं शेतकरी चिंतेत पडला आहे गडचिरोलीत पर्लकोटा नदीच्या पुराचं पाणी दुसऱ्यांदा भामरागड गावात शिरलं असून गावातील सुमारे दोनशे घरं पाण्यात सापडली आहेत

भाऊचा धक्का ते मांडवा या जलमार्गावरच्या रोल ऑन रोल ऑफ अर्थात रो रो बोट सेवेला काल सुरूवात झाली

ऐन गणपतीच्या काळात बोट सुरू झाल्यान नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे

मात्र टाळेबंदीमुळे ही सेवा सुरू झाली नव्हती ती आज सुरू झाली

लातूर जिल्हात कमी असलेल्या वनराईचं प्रमाण वाढवण्याकरता लातूर वृक्ष टीम या संस्थेच्या सदस्यांनी टाळेबंदीच्या काळात काळी माती शेणखत कोकोपीट यांच्या समप्रमाणाच्या मिश्रणात कडुनिंब आवळा शतावरी अश्वगंधा काडेचिराईत एरंड हिरडा बेहडा रिठा कलिंगड शेवगा जांभुळ अशा आयुर्वेदीक औषधी वनस्पतीच्या बिया या सर्वांचं मिश्रण करुन मातीचे दहा हजार सीड बॉल बनवले सध्या नवीन बिया रोपण करण्याकरीता पुरक वातावरण असल्यामुळे या टीमनं त्यांचं रोपण सुरू केलं आहे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयनं तपासाला सुरुवात केली आहे काल संध्याकाळी सीबीआयचं पथक मुंबईत दाखल झालं आज सकाळी या पथकानं सुशांतसिंहच्या स्वयंपाक्याची वायू दलाच्या विश्रामगृहावर चौकशी सुरू केली सीबीआय पथक सुशांतसिंहच्या आर्थिक व्यवहारांचीही पाहणी करणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे बोरीवलीत नाना पालकर स्मृती सामितीनं उभारलेल्या डायलिसीस केंद्राचं लोकार्पण खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले या डायलिसीस केंद्रात रुग्णांना केवळ साडेतीनशे रुपयात ही सेवा देण्यात येणार आहे केंद्र सरकारनं घेतलेल्या बाजार समिती नियमनमुक्तीच्या निर्णयाला विरोध म्हणून आज यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या बंद आहेत आजचा हा बंद एका दिवसाचा लाक्षणिक बंद असला तरी पुढील दोन दिवस देखील बाजार समितीतील व्यवहार सुटीमुळे ठप्प राहणार आहे केंद्राच्या बाजार समिती नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे बाजार समित्यांचा उत्पन्नाचा स्रोत बंद होणार असून त्यामुळे आहे कर्मचा यांचं वेतन आदी समस्या निर्माण होणार आहेत या कायद्यामुळे शेतकरी बाजार समितीच्या बाहेर देशात कोठेही त्यांचा शेतमाल विक्री करू शकतो या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे